पहिल्याच दिवशी जैतापूर प्रकल्प राफेल विमानं आणि दहशतवादविरोधी लढ्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय झाले अधिक वृत्तांत ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून थेट पॅरिसहून

या प्रकल्पाशी संबधित अडचणी तसंच वित्तीय आणि तांत्रिक बाबींवर दोन्ही देशांमध्ये सविस्तर चर्चा झाली पर्यावरण विषयक प्रश्न दहशतवादाशी मुकाबला तसंच सुरक्षा विषयक मुद्द्यावर भारत फ्रान्स सहकार्य अधिक सुदृढ होण्याच्या दिशेनं कालची चर्चा महत्वाची ठरली आहे काश्मीर प्रश्नावर फ्रान्स भारताच्या बाजूनं ठामपणे उभा असल्याचं या चर्चेनंतर स्पष्ट झालं

काश्मीरात दहशतवादाला कोणीहै खतपाणी घालू नये असं ते म्हणाले आपण आपलं हे मत स्वतः पाकीस्तानच्या पंतप्रधानांना कळवणार असल्याचं त्यांनी सांगितलं बहुचर्चित रफाएल विमानांचा मुद्दाही चर्चेत होता पहिलं विमान पुढच्या महिन्यातच भारतात दाखल होईल असं मुक्रॉन यानी जाहीर केलं मेक इन इंडिया साठी फ्रान्स भारताच्या सोबत असल्याचं ते म्हणाले भारत फ्रान्स मैत्री स्वातंत्र्य समता आणि बंधुतेच्या भक्कम पायावर उभी आहे हे दोन्ही देश तंत्रज्ञानावर आधारित पर्यावरण प्रक विकासाच्या दिशेनं एकमेकांच्या साथीनं वाटचाल करतील असा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिला सीमापार दहशतवादाविरूद्वच्या लढ्यात भारताच्या बाजूनं खंबीरपणे उभं राहिल्याबद्दल त्यांनी फ्रान्सच्या अध्यक्षांचे आभार मानले काल संध्याकाळी दोन दिवसांच्या दौन्यासाठी पॅरीसमध्ये दाखल झालेले पंतप्रधान मोदी आज भारतीय समृदायाशी संवाद साधणार आहेत

सीबीआयकडून न्यायालयासमोर बाजू मांडताना महान्यायअभिकर्ता तूषार मेहता यांनी चिदंबरम तपासात सहकार्य करत नाहीत उत्तरं टाळण्याकडे त्यांचा कल असल्याचं सांगत त्यांच्या कोठडीची मागणी केली

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या प्रकरणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठीशी आहेत असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे

ओवीसी वसतिगहे राज्यातील नागपूर अहमदनगर यवतमाळ आणि वाशिम या चार जिल्ह्यांत इतर मागास वर्गातील विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृहे उभारण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे

चार जिल्ह्यांतील वसतिगृहांच्या निर्मितीसाठी राज्य शासनाचा हिस्सा देण्यासही मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे महाजनादेश धळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या द्सऱ्या टप्प्याला काल धुळयातून प्रारंभ झाला आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शहरातील प्रमुख मार्गाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष रथातून जनतेस अभिवादन करीत यात्रेला प्रारंभ केला नंतर यात्रा नंदुरबारला रवाना झाली प्रस्कार यंदाच्या राज्य सांस्कृतिक प्रस्कारांची घोषणा करण्यात आली आहे नाटक विभागातून सतीश पुळेकर कंठसंगीत कमल भोंडे उपशास्त्रीय संगीत मंगला जोशी मराठी चित्रपट मनोहर आचरेकर कीर्तन तारा राजाराम देशपांडे शाहिरी अंबादास तावरे नृत्य रत्नम जनार्धनम् आदिवासी कला नीलकंठ शिवराम उईके वाद्यसंगीत अप्पावढावकर तमाशा हसन शहाबुद्दीन शेख लोककला लताबाई सुरवसे आणि कलादानसाठी सदाशिव देवराम कांबळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे एक लाख रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरूप आहे

याअभियानाअंतर्गतउस्मानाबादयानितीयोगाच्याआकांक्षितजिल्ह्यातमहिला किशोरवयीनमली शून्यतेचारवर्षेवोगटातीलबालकयांच्यामधलंकुपोषण रक्तक्षययासाठीनियमीतपोषणआहाराचंमहत्वसांगितलंगेलं गावागावातग्रामसभांमधून शाळाआगणवाङ्यांमधूनक्पोषणकमीकरण्यासाठीविविधकार्यक्रमउपक्रमराबविलेगेले

गरोदरमातांनालोहयुक्तगोळ्यांचवाटप चौरसआहारवाटपयाउपक्रमामुळंउस्मानाबादजिल्ह्यातक्पोषनाचप्रमाणकमीहोण्यासमदतझाली

सदाभाऊ खोत सांगली सांगली जिल्ह्यात पुराच्या काळात जे रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले त्यांची उंची वाढवण्याचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना बांधकाम विभागाला देण्यात आली आहे अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलताना दिली नदीकाठच्या प्रत्येक गावांना यांत्रिक बोटी जिल्हा परिषद आणि सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत

या भागात प्रामुळे झालेल्या नुकसानाची त्यांनी काल पाहणी केली तसंच ग्रामस्थांशी संवाद साधला व्यापार व्यावसायिकांच्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करण्याचे आदेशही पाटील यांनी या वेळी दिले

पावसाअभावी खरीप हंगामातील सुमारे पावणेसहा हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहेत जिल्ह्यात शेतकऱ्यांना सर्वद्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे

वेस्ट इंडीजनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली

हवामान राज्यात काल मराठवाडा विदर्भ आणि मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडला